कौशल्य विकास आणि प्रशिक्षण परवडण्याजोगी औषधं आणि आरोग्य लसींची उपलब्धता ज्ञानविषयक माहितीचं आदान प्रदान यासारख्या कार्यक्रमातून साधावयाच्या उद्दिष्ट प्र्तीसाठी भारत नेहमी त्यांच्या सहकारी देशासोबत उभा राहिल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाकरिता ई व्ही एम

प्रथमच व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात येणार

टप्प्याची स्रुवात आज करण्यात आली कौशल्य विकास आणि प्रशिक्षण परवडण्याजोगी औषधं आणि आरोग्य लसींची उपलब्धता ज्ञानविषयक माहितीचं आदान प्रदान यासारख्या कार्यक्रमातून साधावयाच्या उद्दिष्ट प्र्तीसाठी भारत नेहमी त्यांच्या सहकारी देषासोबत उभा राहिल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं फोर्थ पार्टर्नर्स फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते नवी दिल्ली इथं आज बोलत होते पौंगडावस्थेतील मूलांच्या आरोग्यविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी भारतानं प्ढाकार घेतला असं सांगतानाच मुलांच्या आरोग्यासाठी मातांचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी नागरिकांमधील भागीदारी समाजातील भागीदारी देशांमधील भागीदारी असल्यास उद्दीष्ट्यं गाठणं सहज शक्य होईल असंही त्यांनी सांगितलं शबरीमाला केरळ इथं होणाऱ्या उत्सवात महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहन जाणाऱ्या भाविकांनी परवाना असलेल्या प्रवासी वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांतून प्रवास करु नये वाहने तांत्रिकृष्ट्या योग्य असलेल्या वाहनातूनच प्रवास करावा असं आवाहन मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकादवारे केले आहे शक्यतोवर रात्रीचा प्रवास टाळावा तसंच ट्रक आणि इतर मालवाह वाहनातून प्रवास करणे बेकायदेशीर आहे इतर वाहत्कीस अडथळा होईल अशारितीनं वाहनं रस्त्यावर उभी करु नयेत प्रवास स्रक्षित होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे मोनॅको देशाचे भारतातील राजदुत पेट्रीक मेडेसिन यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली मेडेसिन यांनी मोनॅको देश छोटा असूनही पर्यावरणाबाबत जागरूक असल्याची माहिती आणि उपलब्ध जागेचा वापर करून समुद्र किनारे विकसित करीत असलेल्या उपक्रमाबाबत म्ख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या वाहतूक समस्या आणि समुद्र किनारा विकासाबाबत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी माहिती दिली पर्यावरणाबाबत भारतही खूप जागरूक आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात सौर उर्जेवर चालणाऱ्या बस येणार आहेत

शिवाय नवी म्ंबई आणि म्ंबई परिसरात असलेल्या समुद्र किनाऱ्यांचा विकासही झपाट्याने सुरू असल्याची माहिती म्ख्यमंत्र्यांनी दिली मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस पक्षाला आज दुपारी सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे दरम्यान मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा दिला असून भारतीय जनता पक्ष मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रयत्न करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे

राजस्थानातही काँग्रेस आज सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी जयप्र इथं ही माहिती दिली गैरभाजप पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

टाईम्स नेटवर्कतर्फे आयोजित भारतीय आर्थिक परिषदेत ते बोलत होते भारत हा सर्वात यूवा देश आहे

बायोटेक ऑटोमेशन लघ् आणि मध्यम उदयोगांना चालना फिनटेक क्लाऊड पॉलीसी स्टार्टअप धोरण असेल यातून सप्लाय चेन विकसित होण्यास डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहरामोहोरा बदलण्यास मदत होणार आहे

या पाणब्डीम्ळं ख्प खोल समुद्रातील बचावाचं कार्य अधिक सूलभ होणार असून याम्ळं भारतीय नौदलाची सज्जता वद्वींगत होणार असल्याचं अँडमीरल लांबा यांनी या कार्यक्रमप्रसंगी सांगीतलं ही यंत्रणा कोणत्याही विमानातून आवश्यक त्यास्थळी सहजपणे नेल्या जाऊ शकते

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाकरिता ई व्ही एम मशीन सोबतच जिल्ह्यात प्रथमच व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात येणार आहे

व्ही पॅट संदर्भात मतदारांमध्ये जनजाग़तीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन नागप्रचे विभागीय आय्क्त डॉ संजीव क्मार यांनी केले विभागीय आय्क्त कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी तसेच व्ही व्ही पॅटच्या वापराबाबत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली यावेळी ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीन सोबत प्रथमच व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात येणार आहे यासंदर्भात कळमना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात प्रथमस्तरीय तपासणी स्रु आहे

व्ही पॅट संबंधी मतदारांमध्ये जनजागृती संबंधी कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबविण्यात येत आहेत काश्मीर ते कन्याक्मारी पर्यंत आपला देश सुंदर असून अस्वच्छतेमुळे विदेशी नागरिकांच्या मनात भारत देशाची निर्माण झालेली अस्वच्छ अशा प्रकारची प्रतिमा बदलण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता अभियानाची स्रवात स्वतच्या घरापासूनच स्रू करून पंतप्रधानांच्या महत्वाकांशी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन उत्तर नागपूरचे आमदार डॉ मिलींद माने यांनी केले भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येण्या या फिल्ड आउटरीच ब्यूरोच्या वतीने नागप्रातील आसी नगर झोन जवळ असलेल्या मौलाना अब्ल कलाम आजाद उर्द माध्यमिक आणि कनिष्ठ महाविदयालयात आयोजित करण्यात आलेल्या आयोजित स्वच्छ भारत अभियानाच्या विशेष जनजाग़ती कार्यक्रमात ते बोलत होते

अशी माहिती नागप्रस्थित चिटणवीस केंद्राचे सचिव क्मार काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय क्रीडा प्रमाणपत्र एन सी सी बी प्रमाणपत्र जडवाहन परवाना नागरी संरक्षण सेवेत असलेले परंत् स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक आय टी आय प्रमाणपत्र धारक किंवा माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल

वर्धा मार्गावरील डबल डेकर प्लावर जयप्रकाश नगर मेट्रोस्टेशन जवळ हे शेवटचे सेगमेंट बसवण्यात आले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते लौंचिंग कार्यक्रम पार पडला

नागपुरच्या रमण विज्ञान केंद्रानं स्फटीकांचं उद्गत जग या नावानं एक प्रदर्शन सुरू केलं असून विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या अभ्यासासाठी या प्रदर्शनात विविध स्फटीक त्यांच्या भौतिक तसंच रासायनिक गूणधर्म त्यांची उपयोगीता दर्शवणारी विविध स्थीर आणि चलीत प्रारूप ठेवण्यात आली आहेत याच पदर्शणात विविध व्हिडीओ चलचित्रांद्वारे आणि संगणकीय खेळांदवारे प्रदर्शनाला भेट देणाऱ्याची जिज्ञासांची पूर्तता होणार आहे

नागपूर शहरातील झाडांवर लागलेल्या जाहिरातींचे फलक काढण्याचा उपक्रम म न

यात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजीलने मोलाची साथ देत या मोहिमेत प्ढाकार धेतला ही मोहीम मनपाने हाती धेतली असून धरमपेठ झोनमधून त्याची सुरुवात करण्यात आली